शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांची आदरांजली उद्यापासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सर्व पक्षांनी गेल्या अधिवेशनाप्रमाणेच सहकार्य करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज नवी दिल्लीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते नियमांनुसार सर्व विषयांवर चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं त्यांनी सांगितल्याचं संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं सरकार देत असलेलं सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्याचं आश्वासन कधीच पूर्ण होत नसल्याचा मुद्दा संसदेचे विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी बैठकीत उपस्थित केला तसंच नध्मिल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांना संसदेच्या अधिवेशनात सहभागी होण्याची परवानगी देण्याची मागणीही विरोधी पक्षांनी सरकारकडे केली तृणमूल कॉंग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांनी देशातील बेरोजगारीच्या मुद्यावर चर्चेची मागणी केली या बैठकीला विविध पक्षांचे नेते उपस्थित होते राज्यात शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नवी दिल्ली धिं होणार असलेली महत्त्वाची बैठक उद्यापर्यंत पुढं ढकलली आहे पवार यांनी आज संध्याकाळी पुण्यात राष्ट्रवादी काँप्रेसच्या गाभा समितीची बैठक बोलावली आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीच्या संभाव्य सरकारमधल्या सत्ता वाटपाबाबत तसंच मंत्रीपदांबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे अयोध्येतल्या वादग्रस्त जमीनीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाविरुद्ध अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तीगत कायदा मंडळ फेरविचार याचिका दाखल करणार आहे मंडळाच्या कार्यकारी समितीच्या आज लखनौ क्रें झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला बैठकीनंतर मंडळाचे सचिव जफरयाब जिलानी यांनी बातमीदारांना ही माहिती दिली या निर्णयावर फेरविचार व्हावा अशी बहुतांश मुस्लिमांची उंछा असल्याचा दावा त्यांनी केला आपल्या न्यायहक्कासाठी भांड्ण्याचा अधिकार आम्हाला आहे असं ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातल्या अनेक मुद्यांवर अखिल भारतीय मुस्लीम व्यक्तीगत कायदा मंडळानं आक्षेप घेतला आहे

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि अमेरिकेचे संरक्षण सचिव मार्क एस्पर यांच्यात बैंकॉक कें द्विपक्षीय चर्चा झाली संरक्षण आणि सुरक्षा अर्थव्यवस्था ऊर्जा दहशतवाद विरोधी लढाई आदी क्षेत्रात द्विपक्षीय संबंध दृढ झाल्यामुळे सिंग यांनी समाधान व्यक्त केलं भारत प्रशांत क्षेत्रातल्या मुद्यांबाबत अमेरिका आणि भारताचं एकमत होत आहे असं ते म्हणाले हा भाग मुक्त आणि खुला असावा या भागाचं सार्वभौमत्व टिकावं आणि या भागाची भरभराट व्हावी असा भारताचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं आसियान हा भारत प्रशांत संबंधातला केंद्रबिंदू असल्याचं ते म्हणाले सागरी सुरक्षाविषयक मुद्यांवर दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली लडाखसारख्या अती उंचावरील शीत प्रदेशात वापरायला योग्य अशा विशेष प्रकारच्या डिझेल वापराच्या विक्री केंद्राचा प्रारंभ आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाला हे डिझेल डीयन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीनं विकसीत केलं आहे

अमित शहा यांनी आज दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरसिंग सेवेद्वारे लडाखमधल्या नागरिकांशी संवाद साधला

सैनिकांची तुकडी आर्मीच्या ट्रकमधून जात असताना हा स्फोट झाला जखमींवर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती संरक्षण दलाच्या प्रवक्त्यानं दिली आहे श्रीलंकेचे माजी संरक्षण सचिव आणि अध्यक्षपदाचे उमेदवार गोताबाया राजपक्षे यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे

प्रेमदासा यांनी पराभव स्वीकारला असून राजपक्षे यांचं अभिनंदन केलं आहे राजपक्षे उदया अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत एलटीटीई अर्थात लिबरेशन ऑफ तामिळ टायगर क्रिम या संघटनेच्या विरोधात झालेल्या युद्धाच्या वेळी राजपक्षे हे संरक्षण सचिव होते पराभवानंतर प्रेमदासा यांनी युनायटेड नध्मिल पार्टीच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्याबरोबरच त्यांचे निकटवर्तीय असलेल्या सध्याच्या सरकारमधल्या क्रीडामंत्री हरीन फर्नांडो आणि अन्य काही मंत्र्यांनीही राजीनामा दिले आहेत दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गोताबाया यांचं अभिनंदन केलं आहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हजारो शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस पंकजा मुंडे आणि विर काही भाजपा नेत्यांनीही बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आज शिवसेनेच्या कार्यकर्त्याबरोबरच राष्ट्रवादी काँप्रेस काँप्रेस रिपाईचे नेते आणि कार्यकर्त्यांनी स्मृतिस्थळावर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली स्मृतिदिनानिमित्त शिवाजीपार्क परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता झारखंड उच्च न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश म्हणून डॉ रवी कुमार यांनी आज शपथ घेतली राज्यपाल द्रौपदी मुर्मी यांनी एका साध्या समारंभात राजभवनावर त्यांना ही शपथ दिली

मे महिन्यात अनिरुद्ध बोस यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक झाल्यापासून हे पद रिक्त होते

डॉ करणी सिंग शूटींग रेंज खें ट्रप पात्रता फेरीनं स्पर्धेला सुरुवात झाली

महिलांची अंतिम फेरी उद्या होणार आहे मंगोलियात उलानबतोर ब्रें आयोजित आशियाई युवा मुष्टीयुद्ध् स्पर्धेत भारताच्या पाच महिला मुष्टियोद्धयांनी सुवर्णपदकं जिंकली आहेत नाओरेम चानू विंका सनामाचा चानू पूनम आणि सुषमा यांनी सुवर्णपदकं पटकावली पुरुषांमधे सेलायसाय आणि अंकीत नरवाल यांनी रौप्य पदकं पटकावली

उत्तर कोरियाने केलेल्या टिकेच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी आपला संयुक्त लष्करी सराव पुढे ढकलला आहे अमेरिकेचे संरक्षण सचिव आणि दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्र्यांनी बँकॉक श्वे ही घोषणा केली मात्र पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं हा लष्करी सराव म्हणजे उत्तर कोरियाचे नेते किम जोंग युंग आणि डोनाल्ड ट्रंप यांच्यामधल्या समझोत्याचं उल्लंघन असल्याचं सांगत उत्तर कोरियानं या सरावाला जोरदार हरकत घेतली होती हाँगकॉगमधे कोवलून जिल्ह्यात हाँगकाँग पॉलिटेक्निक विद्यापीठात आज सकाळी नव्यानं हिंसाचार उफाळला निदर्शनं करणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रधुराच्या फैरी झाडल्या त्याला प्रत्युत्तर म्हणून कार्यकर्त्यांनी पेट्रोलबॉम्ब टाकले त्यामुळे अनेक ठिकाणी आगी लागल्या प्रमुख रस्त्यावर टाकलेले अडथळे हटवण्यासाठी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी नागरिकांना मदत केल्यानंतर निदर्शनं सुरु झाली